केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन आणि वरिष्ठ अधिकारी ही या बैठकीत सहभागी झालहित हाराष्ट्रासह अन्य राज्यांचप्रिख्यमंत्री यावळी उपस्थित होत केंद्र सरकारनं दिलखा दिशानिर्देशांचं राज्यांनी काटक्रिरपणप्रिलन करावं

आणखी काही महिनळीरोना विषाणूचा परिणाम जाणवत राहील असत्रिजांचक्ति आहा व्यामुळक्किमक्विपासून सुरक्षित अंतर ठक्किं आणि मास्क लावणं कायम ठघ्पिप्रिंढचा काही काळ आवश्यक राहणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं अनक्विलोक सर्दी खोकला झाल्याचं स्वतःसांगत आहक्वी ही स्वागतार्ह बाब आह असंही त्यांनी सांगितलं

भयभीत होऊ नका अशा राज्यांनी खाली मान घालण्याची गरज नाही असक्रिवाहन प्रधानमंत्र्यांनी कक्रियाची माहिती ठाकरक्रिनी दिली

आपण सगळखिाच संकटातून जात आहोत

दरम्यान नवी मुंबईतल्या एका कोरनाबाधित रुग्णाच्या मृत्यूचीही काल नोंद झाली

मात्र त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं काल आलखिा चाचणीचा अहवालातून स्पष्ट झालं

या रुग्णावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहस्त नाशिकमधळीरोनाचा हॉटस्पॉट ठरलळी मालप्रिप्रात काल एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही त्यासोबतच इथं काल एकाच दिवशी उपचारानंतर कोरोनामुक झालख्वा तीन रुग्णांनाही रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं

मुंबईसाठी सहपोलीस आयुक्त नवल बजाज तर महाराष्ट्रासाठी अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल यांची नोडल अधिकारी म्हणून यात नप्रिक करण्यात आली आहा जिल्हा स्तरावर दक्षील संबंधित पोलिस आयुक व जिल्हा पोलीस अधीक्षक हक्रिशा प्रकारच्या कक्ष निर्माण करतील

धीरज व कपिल वाधवान या दोघांना काल सीबीआयच्या ताब्यात दर्घ्यात आलं आहातेर त्यांच्या कुटुंबातल्या इतर लोकांना घरातच विलगीकरणात ठेक्षियात आल्याचं त्यांनी सांगितलं या कुटुंबाला महाबळक्कर यध्यज्ञाण्यासाठी गृह विभागाचक्रियान सचिव अमिताभ गूपा यांनी पत्र दिलं होतं मानवतच्या आधारावर हप्पि दक्षात आल्याचप्रिमा यांनी चौकशी समितीला सांगितल्याचं दक्षमुख म्हणाल तियामुळप्रि दप्खीबद्दल त्यांच्यावर कोणाचाही दबाव नव्हता हस्पिष्ट झालखिहत्तिसद्धीया चौकशी अहवाल लवकरच सार्वजनिक करण्यात यद्दक असंही त्यांनी सांगितलं